रक्षा कवच कोरोना विषाणुचा प्राद्भाव हळूहळू कमी होत असला तरी अजून धोका टळलेला नाही विषाणुचा प्राद्भाव सुरु झाल्यापासून आरोग्य कर्मचारी विषाणूशी लढाई लढत आहेत रुग्णावर उपचार करताना आरोग्य कर्मचारी पीपीई किट मास्क आणि इतर गोष्टींचा वापर करतात तरी पण विषाणूची लागण होण्याची शक्यता आहेच हा धोका लक्षात घेऊन पूण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाने रक्षा कवच हे विलगीकरण उपकरण तयार केलं आहे याविषयीचा हा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून रुग्णांवर उपचार करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना विषाणूची लागण होऊ नये म्हणून लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाने रक्षा कवच हे विलगीकरण उपकरण तयार केलं आहे महाविद्यालयातील भूल तज्ज्ञ लेफ्टनंट कर्नल शमिका पॉल आणि अभियंता अजय सूर्यवंशी यांनी हे उपकरण विकसित केलं आहे या उपकरणाचा उपयोग फक्त कोरोना रुग्ण नाही तर इतर संसर्गजन्य आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी पण होऊ शकतो रक्षा कवच हे उपकरण वापरायला सोपे पटकन हलवता येणारे आणि किफायतशीर आहे

या उपकरणामध्ये फिल्टर आणि ब्लोवर या सुविधा देण्यात आल्या आहेत ज्यामुळे हवा शुद्ध होईल हे उपकरण आकाराने लहान असले तरी त्यामध्ये रुग्णाला कोणतीही अडचण होणार नाही

या विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

मेसेज व्हायरल झाला

यातूनच सुरू झाली हातावार पोट असलेल्या सर्व सामान्य कामगार आणि नागरिकांची भूक भागवण्यासाठीची लंगर सेवा

बैसाखी संत कंवरराम जयंती महावीर जयंती बकरी ईद मोहंमद पैगंबर जयंती रमजान ईद गणेश उत्सव नवरात्र श्री महाप्रभूजी जयंती महाराष्ट्र आणि कामगार दिवस अशा सणासुदीच्या दिवशी लोकसहभाग घेऊन विशेष फुड पॅकेट बनवून सर्वसामान्यांचे सण उत्सव गोड करण्यात आले

रस्त्यावर फिरणाऱ्या मुक्या जनावरांकरता चाऱ्याची आणि खाद्याची सोयही करण्यात आली

आता मात्र जनजीवन सुरळीत होत असताना येत्या रविवार पासून या लंगरसेवेचा समारोप होणार आहे पण वेळ पडली तर पुन्हा उभे राहून मदतीचा हात देण्याची तयारी लंगर सेवेच्या सेवादारांनी दर्शवली आहे

तसा अहवाल पाठवावा असे आदेश राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा प्रशासनाला दिले होते

या मास्कचाच कल्पक वापर अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव चे शिक्षक उमेश घेवरीकर यांनी केला आता त्यांनी वाटलेले मास्क विद्यार्थ्यांना विज्ञान शिकवताहेत कसे ते सांगणारा हा वृत्तांत अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावच्या बाळासाहेब भारदे हायस्कुल मधील शिक्षक उमेश घेवरीकर यांनी कोरोना जनजागृती साठी आपल्या विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन मास्क वाटले

आता या मास्कमुळे मुलांना विज्ञान शिकणं सहज सोपं होत आहे विज्ञान रोजच्या जगण्याशी जोडले जात आहे एका विद्यार्थ्याला किमान एक मूलद्रव्यांची सज्ञा कायम लक्षात राहते मित्रांसोबत चर्चा करताना त्यांच्या मास्कवरील संज्ञा नजरेस पडतात सहज लक्षात राहतात घरात समाजात वावरताना इतर लोकांनाही कुतूहलमुळे या संज्ञा माहिती होत आहेत

शहराचा बहुतांश भाग बॅरिकेड पत्रे बाबू लावून बंद करण्यात आला होता आता मात्र ही संख्या बरीच कमी झाली असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे ऐकूया याविषयी अधिक माहिती

महापालिका आयुक्त विक्रम क्मार यांनी काल ही यादी जाहीर केली

नव्यानं तयार केलेल्या सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रामध्ये माझे घर माझे कुटंब मोहीमेअंतर्गत घरोघरी सर्वेक्षण तपासणी आणि औषधोपचार दिला जात आहे शहरातील महापालिकेच्या कोविड केयर सेंटर सोबतच सर्व रुग्णालयांमध्ये कोविड करीता स्वतंत्र मनृष्यबळ तैनात करण्यात आलं आहे जम्बो कोविड सेंटरमध्ये देखील कोरोना बाधितांची संख्या घटत असून शहरातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या दहा हजारांच्या खाली आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी शिवराज सणस पुणे दिवाळीची सुट्टी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातूनही दिवाळीची सुट्टी मिळणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत अनौपचारिक चर्चाकरतांना काल दिली अकरावी प्रवेशा संदर्भात म्रख्यमंत्री महाधिवक्ता आणि संबंधित यंत्रणेशी चर्चा करून लवकरच प्रवेशाचा मार्ग मोकळा केला जाईल असं त्या म्हणाल्या

आता या कैद्यांना पुन्हा कारागृहात ठेवण्यासाठीच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं